पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना भारतास सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू वाघा अटारी सीमेवर त्यांच्या स्वागतास उच्चअधिकाऱ्यांसह भारतीय नागरीक सज्ज

राज्यातील वस्त्रोदयोग व्यावसार्यायकांनी कापड कापूस फॅशन असा व्यवसाय र्विर्कासत करावा असं मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांचं प्रातपादन

कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ताधारां भाजपा वर प्लवामा हल्ल्याचा राजकांय वापर करांत असल्याचा आरोप केला

जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी उपलब्धतेत गेल्या पाच वर्षात तिप्पट वाढ

विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हा या विमानाचा वैमानिक होता विमान कोसळल्यानंतर ते पाकिस्तानच्या हद्दीत उतरले आणि त्यांना पाकिस्ताननं ताब्यात घेतलं होतं भारतानं त्यांच्या सुट्केसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले त्यामुळं पाकिस्तानी सरकारतर्फे आज वाघा अटारी सीमेवरील बिटींग रिट्रीटच्या कार्यक्रमानंतर भारताला सुपूर्द करण्यात येणार आहे पाकिस्तान तसंच भारतीय उच्चावासाचे अधिकारी वायुसेनेचे अधिकारी सीमासुरक्षा दल आणि प्रशासकीय अधिकारी यावेळी तिथं उपस्थित आहेत तत्पूर्वी कागदोपत्री हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय त्यांचं स्वागत करण्यासाठी वाघा अटारी सीमेवर उपस्थित आहे पूर्ण भारतात आनंदी वातावरण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैमानिक अभिनंदन यांचं कौतुक केलं प्रत्येक भारतीयाला अभिनंदनवर गर्व आहे असंही ते म्हणाले जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर हा पाकिस्तानातच असल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद क्रैशी यांनी मान्य केलं आहे भारतानं मसूद विरोधात ठोस पुरावे दिल्यास पाकिस्तान सरकार मसूदविरोधात कारवाई करेल असं कुरैशी यांनी म्हटलं आहे

दरम्यान पुलवामा हल्ल्यात जैश ए मोहम्मद संघटनेचा हात असल्याचे सविस्तर पुरावे गेल्या बुधवारीच भारत सरकारनं पाकिस्तानला दिले आहेत जैश ए मोहम्मद संघटनेचे पाकिस्तानात अनेक दहशतवादी तळ असल्याच्या प्रराव्यांचाही यात समावेश असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे वस्त्रोद्योग हा व्यवसाय कृषी क्षेत्रानंतर मोठा रोजगार र्भर्नामती करणारा असून जार्गातक पातळीवर हातमाग व्यवसायाला मोठों मागणी आहे

या धोरणात वस्त्रोद्योग घटकांना वीज दर सवलत लागू करुन अपारंपारक ऊजा स्त्रोतांचा वापर करणाऱ्या प्रकल्पांबाबत ऊजा र्यावभाग वहन खर्च वगळता अन्य अर्धभार लागणार नाहो अशी मर्माहती त्यांनी र्दिलां

यवतमाळ वधा अमरावती ब्रलढाणा जळगाव औरंगाबाद जालना परभणी बीड नांदेड या जिल्ह्यात महाराष्ट्र औदर्योगिक र्विकास महामंडळाकडून इंटोग्रेटर टेक्सटाइल पाक ानयोजित करण्यात आला आहे

तसंच या मोबाईल एपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या व्यवसायाची सव मार्ाहती उपलब्ध होईल

चे अंतर सायकल वरून पार करणारे हे जवान रॅलां मागातील र्ाठर्काठकाणी बेटां बचाओ बेटां पढाओ झाडं लावा झाडं जगवा पाणी वाचवा पयावरण वाचवा सायकल चालवा आरोग्य सांभाळा असा सामाजिक संदेश देतात त्याचबरोबर राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान ीठक ीठकाणी प्रात्यक्षिकं सादर करतात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी आधार क्रमांक बँक खात्यांशी संलग्न असणं बंधनकारक नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे या योजनेचा द्वसरा हप्ता येत्या एक एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकरी कुटुंबाला दरवर्षी तीन टप्प्यात सहा हजार रूपये मदत सरकारकडून मिळणार आहे

द्वतात्मा निनाद मांडवगणे यांच्या पार्थिव देहावर आज नाशिक इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले निनाद यांचा परवा काश्मीरमध्ये वायूदलाच्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आज सकाळी त्यांचा पार्थिव देह नाशिक इथं आणण्यात आला नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मांडवगणे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना पुष्पचक्र अर्पण केलं वायू दलाच्या वतीनंही मांडवगणे यांना मानवंदना देण्यात आली मांडवगणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोकप्रतिनिधी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं पत्रकारिता क्षेत्रातल्या प्ररस्कारांसाठी अर्ज मागवले आहेत

यासाठी अर्जाचा नमूना महासंचालनालयाच्या तसंच राज्य शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे प्लवामा हल्ल्यानंतर काँग्रेसच्या पर्दाधिकाऱ्यांना आर्गण कायकत्याना आपण क्ठल्याहां प्रकारचे राजकांय र्विधाने करू नये सरकारवर आरोप करू नये असं र्विनक्षून सांगितलं देशावरोल संकटाच्या आाण युद्धाच्या वेळी हिंदुस्तान एकजूट असावा हे मी म्हणालो परंतु सत्ताधारो पक्ष मात्र प्रासद्धीसाठो प्रयत्नशील आहे हा त्यांच्यात आर्ाण आमच्यात महत्त्वाचा फरक आहे अशी कडवड टोका करोत कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहल गांधी यांनी पंतप्रधान नरद्र मोदी आर्गण भाजपा वर प्लवामा हल्ल्याचा राजकांय वापर केल्याचा आरोप आज ध्रळ्यातील जाहोर सभेत केला कॉग्रेसच्या लोकसभा निवडण्कांचा प्रचाराचा श्भारंभ आजच्या ध्वळ्यातील सभेने महाराष्ट्रत करण्यात आला सभेला काँग्रेसचे लोकसभेतील र्ववरोधी पक्ष नेते मल्लिकाजुन खरगे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटोल प्रामुख्यानं उपस्थित होते खासदार राहल गांधी यांनी सभेत सवात प्रथम शाहदांना श्रद्धांजला वाहिलां त्यांनी पंतप्रधान नरद्र मोदां आर्गण भारतीय जनता पक्षावर खोटां आश्वासनं देत लोकांची दिशाभूल करण्याचा आरोप केला

आगामी लोकसभा र्निवडणूका लक्षात घेवून हा र्निणय घेण्यात आला असून पात्र नार्गारकांना मतदार यादांत नाव नांर्दावण्याची पुन्हा एकदा हों संधी उपलब्ध करून देण्यात आलां आहे मतदार यादांत नाव नसणाऱ्या नव मतदारांनी या मोोहमेचा लाभ घेवून मतदार यादींत नाव नोंदवावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे जिल्हा आणि शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणारा महत्वाचा स्त्रोत जिल्हा वार्षिक योजना असून या योजनेच्या निधी उपलब्धतेत गेल्या पाच वर्षात तिप्पट वाढ झाली आहे

महानगरपालिकेची तोट्यात चालणारी बससेवा नफ्यात आणण्यासाठी डिझेलवर धावणाऱ्या बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करण्याचं काम सुरू आहे एक बस सीएनजीवर तयार करण्यात आली असून याचा शुभारंभ उद्या सकाळी अकरा वाजता मनपाच्या कार्यालयात केंद्रीय भूपृष्ठ आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणाऱ आहे डिझेल बसमुळं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून इंधनाचा खर्चही अधिक होतो त्यामुळं नागपूर महापालिकेच्या परिवहन विभागानं डिझेलवर चालणाऱ्या बसेस सीएनजी इंधनात परिवर्तित करून चालविण्याचा निर्णय घेतला आहे